दिग्गजांनी अर्ज दाखल केले अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीच्या अपेक्षेत असणाऱ्या ज्यांचा अपेक्षाभंग झाला त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याचं चित्रही अनेक ठिकाणी दिसलं

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार आहे

भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोथरूड तर सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून अर्ज दाखल केले प्ण्यात खडकवासला आणि कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे शिवसेनेला शहरात एकही जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी कॉप्रेसकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांची उमेदवारी नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव इथून जाहीर झाली आहे राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मंब्रामतदारसंघातून अर्ज दाखल केला शरद पवार यांचे नातू रोहित पवार अहमदनगर मधली कर्जत जामखेडची जागा भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्या विरोधात लढवतील तर अजित पवार बारामती मतदारसंघाचे उमेदवार असतील केजमध्ये नमिता मुंदडा यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर ही जागा राष्ट्रवादीनं पृथ्वीराज साठे यांना दिली आहे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी एका रोड शो नंतर आपला अर्ज दाखल केला नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनी काल भाजपामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश घेतला त्यांना कणकवलीतन्न तिकीट देण्यात आलं आहे भाजप सरचिटणीस राजन तेली यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सावंतवाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा आणि सूनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला पालघरमधले शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ते पालघरची जागा राष्ट्रवादीकडून लढवणार आहेत राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा मतदारसंघातून भाजपातर्फे चौथ्यांदा उमेदवारी करत आपला अर्ज दाखल केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमदेवार प्राची कुलकर्णी यांनी धुळे मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला आहे भाजपानं तिकीट नाकारलेले शहादा तळोदामतदारसंघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी कॉप्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे सोलापरचे संपर्कमंत्री विजयक्मार देशमुख यांनी शहर उत्तर तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून भाजपात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे काल पाटील यांनी अर्ज दाखल केला वाई खंडाळाविधानसभा मतदार संघातून आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे तर कोरेगाव मधून महेश शिंदे यांनी शिवसेने कडून अर्ज दाखल केला माण खटाव विधानसभा मतदार संघातून जयक्मार गोरे यांनी भाजपामधून अर्ज भरला दरम्यान रिपब्लिकन पार्टीनं फुलटणु विधानसभा मतदार संघातला आपला उमेदवार बदलला आहे यापूर्वी दीपक निकाळजे यांना पक्षानं उमेदवारी दिली होती आता त्यांच्याऐवजी दिगंबर आगवणे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती राज्यातील मंत्री अविनाश महातेकर यांनी दिली आहे सांगलीमधन भाजपाचे सुधीर गाडगीळ यांनी तर तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापरात काल दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर सुजीत मिणचेकर के

पाटील हसन मुश्रीफ संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे

अमरावती जिल्हात अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले ठाणे जिल्ह्यातल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकंदर चार अर्ज दाखल करण्यात आले विधानसभा जिल्हानिहाय आढावा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज आपण दोन जिल्ह्यांचा आढावा ऐकणार आहोत सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील निवडणूकीबाबतचा हा वृत्तांत कुंभमेळ्यामुळं जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या या जिल्ह्याचं राजकारणही तितकच जोरकस

यंदा निवडणुकीत मनसे आणि एमआयएमचे उमेदवारही रिंगणात उतरणार असून अनेक च्रशीच्या लढती पहायला मिळतील आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन सीमा चोरडीया जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज ऐकूया आणखी एक आढावा जिल्हा आहे मुंबई शहर महाराष्ट्र झेंडा फडकवण्यासाठी मुंबई जिंकणं राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं

आता वंचित बहजन आघाडीच्या रुपानं नवीन आव्हानही सर्वच पक्षांसमोर उभं राहिलं आहे यंदा मुंबईकर सुशिक्षित मतदार कणाला साथ देणार हे निकालानंतरच कळेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन भूषण राजगुरू जावडेकर पैसे देऊन प्रसिद्ध कलेल्या बातम्यांपेक्षा खोट्या बातम्या समाजासाठी अधिक धोकादायक आहेत असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिल्लीत व्यक्त केलं प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही बंधनं आणण्याचा सरकारचा विचार नाही मात्र झपाट्यानं वाढत चाललेले इंटरनेट वरील मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि बातम्या देणारी खाजगी पोर्टल यांवर काही नियंत्रण असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं

महिला क्रिकेट तिकडे महिला संघानं वीस षटकांच्या पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पाच गडी राखन पराभव केला

शेवटचा सामना आज सूरत इथं होणार आहे हवामान यंदाच्या मान्सूननं भारतातील मुक्कामाचा उच्चांक नोंदवला आहे

यंदा अजुनही मान्सुनघा प्रवास सूरू झालेला नाही

यंदाच्या पावसानं बरेच विक्रम नोंदवले आहेत

महाराष्ट्राचा विचार करता उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण करणारा हा पाऊस बीड लातूर हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांकडे फारसा फिरकलाच नाही त्यामुळे निम्म्याहन अधिक महाराष्ट्र एकतर ओल्या किवा सुक्या दृष्काळाच्या सावटाखाली आहे आता पावसाळा संपल्यानंतर सुरू असलेला पाऊस रब्बीसाठी उपयुक ठरावा हा पाऊस अजून दोन आठवडे तरी अधून मधून कुठेना कुठे हजेरी लावणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे